ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं म्ख्यमंत्र्यांनी काल राज्यातील औरंगाबाद प्णे म्ंबई आणि नागप्र इथल्या रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली त्यानंतर ते बोलत होते कोरोनाचं संकट मोठे असून सर्वांच्या आर्थिक अडचणींची शासनाला जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचं भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्व अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या राज्य कोविड राज्यात काल पुन्हा नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली

अशा कोरोना बाधित पोलिसांवर उपचार करण्यासाठी नाशिकमध्ये स्वतंत्र कोविड निगा केंद्र सुरू करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट नाशिकचे नवे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या सुचनेनुसार शहराच्या मुख्यालयात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड निगा केंद्र सुरु करण्यात आलं आहे

नाशिक शहरात आतापर्यंत पाच पोलीस कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत त्यामुळे पोलिसांसाठी अद्यावत कोवीड केंद्राची नितांत आवश्यकता होती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर कर्मचा यांशी चर्चा करताना कोरोनामुळे सर्वांचेच मनोबल कमी होत चालल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी प्राधान्याने पोलिसांसाठी स्वतंत्र अद्ययावत कोविड केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले

केंद्राचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे या केंद्रासाठी स्वतंत्र दोन रूग्णवाहीकां व्यवस्थाही करण्यात आली आहे महापालिकेनंही या पोलीस कोविड निगा केंद्र उभारण्यात सहकार्य केलं असून यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्याच्या कुटूंबियांना दिलासा मिळाला आहे नाशिकहून संजय पाठक यांच्यासह मंजिरी गानू पुणे

कोरोना प्रार्द्भावाचाच हा परिणाम असल्याचंही स्पष्ट झालं आहे त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

मोटार वाहनांचा थर्ड पार्टी विमा उतरवणाऱ्यांचं प्रमाण आत्तापर्यंत कायमच जास्त राहील होतं मात्र यंदाच्या कोरोनाच्या प्राद्भावामुळं मोटार वाहन विम्याकडे नागरिकांचं द्र्लक्ष झालं असून आरोग्य विमा काढण्याकडे नागरिकांनी अधिक लक्ष दिल्याचं स्पष्ट झालं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

या विषयी माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या महिलेला श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु करण्यात आले मात्र रुग्णाचं शरीर उपचारासाठी अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते

त्यानंतर हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली दरम्यानच्या काळात आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन वेळा तिच्या घशातील स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले मात्र ते पॉझिटिव्ह आले

वेळीच निदान होवून तातडीने उपचार मिळाल्यास कोरोना संसार्गावर मात करता येते हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

त्याचा बरोबर त्यांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून स्वतच्या पायावर उभ राहण्यासाठीही मदत करतात

एकाच वेळी गर्दी नको म्हणून येत्या काही महिन्यात टप्प्या टप्प्यानं जन कल्याण रक्त पेढीमध्ये हे सार्वजन रक्तदान करणार आहेत समाजातल्या दानी व्यक्तींच्या मदतीवर आयुष्य काढणा या या भिक्षेका यांना समाजाचं ऋण फेडण्याची संधी देणारा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे

संबंधित विद्यार्थ्यांना ग्गल प्ले स्टोअरवरून अथवा राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून अँड्रॉईड फोनवर हे अॅप डाऊनलोड करता येईल अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक प्रफुल्ल साबळे यांनी दिल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे अधिकारी गुन्हा कोरोनाची परिस्थिती हाताळ्यात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या विरोधात नाशिक पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावरील समन्वयासाठी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी समन्वय साधण्यात द्र्लक्ष केल्याने त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे राजपत्रित वर्ग एक अधिका याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे डॉक्टर राजीनामे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाने होत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना वरिष्ठ अधिकारी आक्षेपार्ह वर्तणूक करत असेल्याचा गंभीर आरोप करीत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाला यवतमाळ जिल्ह्यात खीळ बसली आहे पुणे प्ण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामुळे रक्तशुद्धीकरणाची सुविधा येथे उपलब्ध झाली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार